विदर्भात आज वादळी पावसाचा अंदाज इव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार करण्याबाबत एका स्वयंघोषित सायबर तज्ञाच्या दाव्यासंदर्भात सखोल चौकशी करावी असे निर्देश निवडणूक आयोगानं दिल्ली पोलिसांना दिले आहेत भारतात मतदानात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान आपण हॅक करू शकतो असा दावा या कथित तज्ञानं लंडनमध्ये एका कार्यक्रमात केला होता हे विधान भारतीय दंड संहितेचं उल्लंघन असून या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे असं आयोगानं म्हंटल आहे दरम्यान या कार्यक्रमात कॉप्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल उपस्थित असल्याबद्दल भाजपनं कॉप्रेसवर कडाडून टीका केली आहे भारताची परदेशात नालस्ती करण्यासाठी कॉप्रेसनंच हा कार्यक्रम आयोजित केला होता असा आरोप भाजपचे नेता आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना केला मात्र कपिल सिब्बल या कार्यक्रमाला कॉग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित नव्हते अस स्पष्टीकरण कॉग्रेसनं दिलं आहे मंत्रिमंडळ निर्णय पूण्यातील फर्म्युसन महाविद्यालय या स्वायत्त शिक्षणसंस्थेचं रुपांतर फर्म्युसन विद्यापीठात करण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली

दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईत दादर इथल्या महापौर निवासस्थानाच्या जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारण्यालाही मान्यता देण्यात आली

पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या एंजल देवक्ळे आणि तृप्तराज पंड्या या दोघांचा समावेश आहे

चित्ररथ् दिल्लीत राजपथावर होणा या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा भारतछोड़ो आंदोलनावर आधारीत चित्ररथ प्रदर्शित होणार आहे दिल्लीच्या राष्ट्रीय रंगशाळेत चित्ररथ बांधणी पूर्ण झाली असून कलाकारांचा सरावही पूर्ण झाला आहे

इंटेल सामंजस्य करार इंटेल या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी समवेत राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य करार झाला आहे या कराराअंतर्गत ड्रोन तयार करणं डिझाईन तयार करणं ड्रोनद्वारे माहिती संकलन आणि त्याचं विश्लेषण आणि त्याद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी इंटेलचं सहकार्य घेण्यात येणार आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम ब्रुद्धिमत्तेचा वापर रहदारीची माहिती संकलित करून गाडी चालकाला अचूक मार्गदर्शन करुन अपघातांचे प्रमाण कमी करण यासारख्या बाबी करारामुळे साध्य होणार आहे कृषी स्मार्ट सिटी स्मार्ट वाहतूक यासारख्या नाविन्यपूर्ण आणि महत्वाकांक्षी योजनांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाची मदत देऊन राज्याच्या विकासात भागिदारी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीच्या प्रतिनीधींचं अभिनंदन केलं एटीएस महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं काल मुंब्रा आणि औरंगाबाद इथून नऊ जणांना ताब्यात घेतलं या नऊ जणांच्या हालचालींवर एटीएसचं काही दिवसांपासून लक्ष होतं दरम्यान तपास कारवाई सुरु असल्यानं यासंदर्भात अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला

सुमारे दीडशे जणांच्या नक्षलवाद्यांच्या समूहाने छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून गावात प्रवेश करून हे दृष्कृत्य केलं नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे दहशतीचं वातावरण पसरलेल्या गावाला दिलासा देण्याच्या द्रष्टीनं पोलिसांनी योग्य पावलं उचलली आहेत

या नक्षलवाद्यांबद्दलची माहिती या गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्याच्या गैरसमजातून आणि रागातून या गावकऱ्याच्या हत्या केल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे

त्यानिमित्ताने वाङ्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला होता ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

अनेक सुखद आणि कडू आठवणी घेऊन वाडा आजही उभा आहे राघोबादादांनी अटकेपार लावलेल्या भगव्या झेंड्याचा आनंद शनिवारवाड्याने अनुभवला तर पानिपतच्या रणसंप्रामच्या पराभवाचं दुःखही पचवलं

वाङ्याची तटबंदी बुरुज दिल्ली दरवाजा नगारखाना आजही पाहायला मिळतात तर दिवाणखाना गणेश महाल हजारी कारंजं यांचे केवळ अवशेष दिसतात

शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे डोन लातर शेतपीकांच्या माहितीचं सर्वेक्षण आता ड्रोन च्या मदतीनं केलं जाणार आहे ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बाजारात शेतमाल आल्यानंतर भाव पडण्यामागच्या कारणात सरकारकडे किंवा बाजारातील व्यापाऱ्यांकडे पीक पेरायची अच्रक माहिती नसणं हे सुद्धा एक कारण आहे त्यामुळं सरकारनं आता ड्रोनच्या सहकारर्यानं पीक पेरायच्या माहितीचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आता शेतातील पिकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यासाठी राज्य सरकारनं ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा प्रयोग लोदगा इथं होणार आहे या सर्वेक्षणामुळं नेमकं किती क्षेत्रावर कोणतं पिक किती एकर लागवड झाली आहे त्याची सद्य स्थिती काय आहे याची माहिती मिळणार आहे अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा असे निर्देश सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल दिले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आहे असं ते म्हणाले आग पालघर पालघर जिल्ह्यात चारोटी इथं मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पुलावर सीएनजी ने भरलेला एक टँकर काल दुपारी उलटल्यानं त्याचा स्फोट झाला आणि टँकर ला आग लागली या आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाला हा टँकर गुजरातहुन मुंबई कडे जात होता घटनेमध्ये गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळं या मार्गावरची वाहतूक काल काही वेळ पूर्ण पणे बंद करण्यात आली होती अभियान पालघर देशातल्या पश्चिम किनारपट्टीवर तटरक्षक दलातर्फे कालपासून सेवा विजील अभियान राबवलं जात आहे ते आजही सुरु राहणार आहे या अभियानात तिन्ही संरक्षण दलं भाग घेणार आहेत त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या बोटीवरील सर्व सदस्यांनी आपापली कायदेशीर ओळखपत्रं मूळ स्वरुपात जवळ ठेवावीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर परवाने बोटींवर ठेवावेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे

सर्वोत्तम प्रुष क्रिकेटपट्टचा गॅरीफिल्ड सोबर्स करंडक पटकाऊन विराटनं इतिहास घडवला असून हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे

गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची आणि काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावं आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा तसंच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे